पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या कक्षेत आणणं हा इंधनाघी किंमत कमी करण्याचा एक मार्ग असून जीएसटी परिषदेनं हा प्रस्ताव पाठवला तर महाराष्ट्र सरकार त्याला पाठिंबा देईल असं ते म्हणाले

या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा काँप्रेस आणि सहकारी पक्षांनी त्यांची सत्ता असलेल्या राज्यांमधून पेट्रोलियम पदार्थांवरचे कर मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली उद्या भारत बदचं आवाहन करणा या विरोधी पक्षांचा त्यांनी निषेध केला पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात उद्या काँप्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भारत बंदचं आवाहन केलं आहे या बंद मध्ये लातूरकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झालेले असताना देशात ते वाढवले जात आहेत यामुळे महागाईचा भडका उडाला आहे असं देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे बंद दरम्यान शासकीय खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही कोणालाही इजा पोहचणार नाही याची दक्षता घेत काँप्रेस कार्यकर्ते बंद यशस्वी करतील असंही त्यांनी म्हटलं आहे दरम्यान या बंद मध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनीही सहभागी व्हावं असं आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज पुण्यात मुस्लीम मूक महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा अथवा रंगाचा झेंडा घेण्यात आला नसून तिरंगा ध्वजाच्या मागे मुस्लीम बांधव मोठ्या संख्येनं या मूक मोर्चात सहभागी झाले आहेत या मोर्चाला गोळीबार मैदानापासून सुरुवात होऊन हा मोर्चा रामोशी गेट संत कबीर चौक डॉक्टर आंबेडकर भवन ससुन हॉस्पीटल डॉ आंबेडकर पुतळा साधू वास्वानी पुतळा मार्गे कौन्सील हॉल इथं पोचला या मोर्चात आरक्षणाच्या मागणीसह मुस्लीम समाजाला अर्ट्रीसिटी कायद्याचं संरक्षण द्या मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डात हस्तक्षेप नको मुस्लीमावरील हल्ल्याच्या घटना थांबवा असे फलक झळकवण्यात आले या मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे सामान्य माणसाचं हित लक्षात घेऊन शासन अनेक योजना राबवत असून या योजनांचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवत आहोत असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातल्या देवडे इथं ग्रामपंचायत इमारत आणि विविध विकास कामांच्या उद्वाटन प्रसंगी ते बोलत होते नागरिकांना शुध्द पिण्याचं पाणी मिळण गरजेचं आहे यासाठी छोट्या मोठ्या वाड्यावस्त्यावरही पेयजल पाणीप्रवठा योजनांसाठी भरीव निधी दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं देशातल्या प्रत्येक कुटुंबाला घर असावं या उद्देशानं सुरु केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ राज्यात अनेकांना मिळाला आहे परभणी जिल्ह्यातल्या धारडीबोळ गावाचे रहिवासी भारत बाबूराव कांबळे हे देखिल या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी सांगितलं उघड्यावर शौच करण कचरा फेकणं आणि सार्वजनिक ठिकाणी थंकण यावर राज्य सरकार आता दंड आकारणार आहे नगर विकास विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे

स्थानिक स्वराज्य संस्था कच याचं वर्गीकरण आणि घनकच याची व्हिल्हेवाट लावण्यात शंभर टक्के यशस्वी ठराव्यात याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थाना यासंदर्भात अधिकचे अधिकारही देण्यात आल्याचं नगर विकास विभागानं आदेशात म्हटलं आहे

हे राज्यमंत्रीपद रिपाईचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर आणि प्रदेशाध्यक्ष मुकेश धुलकर यांना सहा सहा महिन्यांसाठी विभागून द्यावं अशी शिफारस आपण करणार असल्याचंही ते म्हणाले अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातल्या माहली गावाजवळ आज सकाळी एक चारचाकी गाडी पाचशे फूट खोल दरीत कोसळली या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी आळे फाटा इथल्या रूग्णालयात दाखल केलं आहे अपघातग्रस्त गाडीतले प्रवासी प्ण्याचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे येत्या दोन दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा कुलाबा वेधशाळेचा अंदाज आहे मराठवाङ्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील